मूस्लीम धर्मियांचा पवित्र रमजान महिना मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरू होत आहे तूणमूल काँग्रेस आणि आम आदमी पार्टीनं रमजान महिन्यात येणाऱ्या अखेरच्या तीन टप्प्यातल्या मतदानाबाबत प्रश्न उपस्थित केले होते त्यावर बोलताना आयोगानं या महिन्यातले श्क्रवार तसंच मुख्य सणाच्या दिवशी मतदान ठेवलं नसल्याचं सांगितलं

निवडणूक ही संवैधानिक बांधिलकी असून याबाबत असे विवाद उत्पन्न करणं योग्य नसल्याचं ओवैसी यांनी म्हटलं आहे

ते काल पत्रकारांशी बोलत होते पवार कुटुंबातून पार्थ पवार आणि सुप्रिया सुळे हे लोकसभा निवडणूक लढवतील एकाच क्टंबातून किती जणांनी एका निवडण्कीत उभं राहावं याला मर्यादा असाव्यात याच विचारातून आपण निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला असं पवार यांनी स्पष्ट केलं पराभवला घाबरून आपण हा निर्णय घेतला नसून नव्या पिढीला संधी द्यावी असा आपला मानस असल्याचं पवार म्हणाले पवार यांनी माढा लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवावी अशी मागणी कार्यकर्त्यांमधून होत होती दरम्यान विधीज्ञ प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहजन आघाडीतर्फे सोलापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचं सूचित केलं आहे त्यामुळे ते काँग्रेस महाआघाडीत सामील होण्याची शक्यता मावळली असल्याचं मानलं जात आहे याबाबतची अधिकृत घोषणा आज करणार असल्याचं आंबेडकर यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितलं

दोन टप्प्यात होणाऱ्या या प्रस्कार प्रदान कार्यक्रमात काल गौरवण्यात आलेल्या मान्यवरांमध्ये राज्यातले नाट्यकर्मी वामन केंद्रे सामाजिक कार्यक्रर्ते डॉ रवींद्र कोल्हे आणि डॉ स्मिता कोल्हे आणि गायक शंकर महादेवन यांचा समावेश आहे उर्वरित मान्यवरांना येत्या शनिवारी पद्म प्रस्कार प्रदान करण्यात येतील

लोकसभेत मंजूर झालेलं यासंदर्भातलं विधेयक राज्यसभेत प्रलंबित असल्याची माहिती दिल्यानंतर न्यायालयानं या याचिकांची सुनावणी घेण्याला नकार दिला

संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनं पिनाकया अग्निबाण मार्गदर्शन प्रणालीची काल यशस्वी चाचणी केली काल राजस्थानात पोखरण इथं झालेल्या या चाचणीत अग्निबाणानं लक्ष्याचा अचूक वेध घेतला या यंत्रणेमुळे संरक्षण दलाच्या तोफखान्याच्या क्षमतेत मोठी वाढ होणार असल्याचं याबाबतच्या व्रत्तात म्हटलं आहे

आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए आय आर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे

या बियाणाच्या उत्पादनासाठी तंत्रज्ञान पुरवणाऱ्या अमेरिकन कंपनीच्या रॉयल्टीच्या रकमेतही सुमारे पन्नास टक्क्यांची मोठी घट करण्यात आली आहे

या निर्णयामुळे ऐंशी लाख कापूस उत्पादक शेतकरी आणि भारतीय बीज उत्पादक कंपन्यांना लाभ होणार आहे

काल विभागात सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणुकीसंदर्भात पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती देण्यात आली निवडणूक आयोगानं वेब एप्लिकेशन्स आणि एप्सची निर्मिती केल्याची माहिती औरंगाबाद इथं जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी दिली मतदारांना या माध्यमातून मतदार यादीत नाव शोधणं तसंच तक्रार निवारण शक्य होईल मतदान केंद्रावर दिव्यांग सुविधेसाठी पीडब्ल्यूडी या अॅपची निर्मिती करण्यात आली आहे

परभणी हिंगोली नांदेड लातूर जालना उस्मानाबाद आणि बीड इथंही जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये संबंधित जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांनी काल पत्रकार परिषदा घेऊन लोकसभा निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज असल्याची माहिती दिली आचारसंहितेचं उल्लंघन केल्यास कठोर कारवाईचा इशाराही देण्यात आले आहेत दरम्यान या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठानं परीक्षांच्या नियोजित वेळापत्रकात बदल केला आहे अठरा आणि तेवीस एप्रिल या मतदानाच्या दिवशी होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली असून या परीक्षेचं नवीन वेळापत्रक लवकरच जाहीर केलं जाणार असल्याचं सांगण्यात आलं आहे

औरंगाबाद इथं यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचं विभागीय केंद्र आणि एमजीएम जनसंवाद आणि वृत्तपत्रविद्या महाविद्यालयातर्फे काल आयोजित दष्काळाच्या झळा आणि निवडणुकांचं राजकारणया विषयावर ते बोलत होते दष्काळ निवारणापेक्षा दष्काळ निर्मूलन महत्त्वाचं असल्याचं लोमटे यांनी यावेळी म्हटलं

पुणे बंगळ्रू राष्ट्रीय महामार्गावर कोल्हापूर जवळच्या उजळाईवाडी इथे वाहन तपासणी दरम्यान दोन ट्रकमध्ये प्रतिबंधित ग्रटख्याचा मोठा साठा आढळला या प्रकरणी दोन्ही ट्रकसह ट्रकचालकांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे सलमान अमित खान आणि परवेज अजीजउल्ला खान अशी या दोघांची नावं असून ते अनुक्रमे अहमदनगर आणि औरंगाबादचे रहिवासी असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे सातारा जिल्ह्याच्या कराड तालुक्यात शेणोली इथल्या महाराष्ट्र बँकेच्या शाखेवर काल दुपारी दरोडा घालून बावीस लाखाची रोकड आणि दहा तोळे सोनं दरोडेखोरांनी लुटून नेलं चारचाकी वाहनातून आलेल्या दरोडेखोरांनी बँकेचे कर्मचारी आणि ग्राहकांना धमकावत गोळीबारही केला दरोडेखोरांना पकडण्यासाठी पोलिसांनी साताऱ्यासह सांगली जिल्ह्यात विविध ठिकाणी नाकाबंदी केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे